आणि भारत आणि बांग्लादेश यांच्यात सुरू असलेल्या पहिल्या क्रिकेट कसोटी सामन्यात भारताच्या मयंक अग्रवालचं द्विशतक

माजी मुख्यमंत्री आणि भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईतील राजभवन इथं राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेऊन ौतकऱ्यांसाठी निधी उपलब्ध करून दवावा अश्री विनंती केली राज्यपालांनी ताबडतोब क्रती करणार असल्याचं आश्वासन दिल्याचं त्यांनी ट्विंटरवरून सांगितलं त्याचप्रमाणे राज्यपाल कार्यालयामार्फत मुख्यमंत्री मदतनिथी पुन्हा खुला करून त्याचा सुरळीत वापर करण्यासाठी देखिल राज्यपालांना विनंती केल्याचं फडणविसांनी सांगितलं यामुळं गरजू स्रग्णांना आवश्यक आणि वेळेवर मदत मिळू ाकेल तसंव शिवसेना राट्रवादी काँप्रेस आणि काँप्रेस पक्षाच्या नेत्यांनी ौतकऱ्यांच्या मुद्यांवर चर्चा करण्यासाठी राज्यपालांकडे उद्यावा वेळ मागितला आहे या ौतकऱ्यांना तात्काळ सहाव्य न मिळाल्यास राज्यभरात निदर्शनं करू असं अखिल भारतीय किसान सभेतर्फे काल सांगण्यात आलं राज्यातील आगामी सरकार शिवसेनेच्या नेतृत्त्वाखाली होईल आणि त्या करता काँग्रेसए राष्ट्रवादी काँग्रेस सोबत राज्याच्या हिताचा समान किमान कार्यक्रम तयार करण्यात येत असल्याची माहिती शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी दिली आहेण ते आज मंबईत पत्रकारांशी बोलत होतेण शिवसेना आगामी पाच नव्हे तर पंचवीस वर्षे म्ख्यमंत्रीपद भूषवेलए असं राऊत यांनी सांगितलं ते राष्ट्रवादी काँग्रेसए काँग्रेस सह मुख्यमंत्रीपद विभागून घेणार कायए या प्रश्नाच्या उत्तरादाखल बोलत होते शिवसेना पक्ष प्रम्ख उद्वव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात विसंवाद निर्माण करण्याच्या नाट्यमय बाबी रोज सकाळी आपण अनुभवत आहोतए असं नमूद करत भाजपचे नेते आशीष शेलार यांनी आज शिवसेनेचे नेते संजय राऊत यांच्यातर्फे केल्या जाणाऱ्या टीकेला उत्तर दिलं आहेण तीन पक्षांचं नाट्य राज्य पहात आहे आणि ते राज्याला मान्य नाहीए असंही त्यांनी काँग्रेसए राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या पाठिंब्यानं सरकार बनवण्यासाठी सुरू असलेल्या शिवसेनेच्या प्रयत्नांसंदर्भात म्हटलं आहेण परतीच्या पावसानं ौतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीवावत केंद्र सरकारनं आर्थिक मदत द्यावी अशी मागणी करून राट्रवादी कॉंप्रेस पक्षाचे अध्यक्ष रद पवार यांनी आपण यासाठी केंद्रीय क्री मंत्री तसंच केंद्रीय अर्थमंत्री यांची यासंदर्भात बैठक आयोजित करण्याचा प्रयत्न करणार असल्याचं आज नागपूर इथं पत्रकार परिदेत स्पट केलं रद पवार हे दोन दिवसाच्या नागपूर दौऱ्यावर आले असताना त्यांनी नागपूर जिल्ह्यातील परतीच्या पावसानं झालेल्या नुकसानीबाबत ौतकऱ्यांशी प्रत्यक्ष भेटून झालेल्या नुकसानीचा आढवा घेतला रद पवार पुढं म्हणाले की या परतीच्या पावसामुळं राज्यातील ौतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे

परतीच्या पावसामुळं ीतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं असून त्यांना कर्जमाफीसाठी आणि पुढील पिकांसाठी भांडवली गुंतवणुक करण्याच्या संदर्भात केंद्र सरकारनं मदत करावी यासाठी संसदेच्या अधिवेशनाच्या दरम्यान या विायासंबंधी क्री मंत्रालय आणि अर्थ मंत्रालयाशी आपण चर्चा करणार असल्याचं पवार यांनी सांगितलं महाराट्रातील राजकीय घडामोडींबद्दल बोलताना रद पवार यांनी काँप्रेस राट्रवादी काँप्रेस आणि शिवसेना यांच्यातील समान किमान कार्यक्रम तयार केल्या जात असून यामध्ये एकवाक्यता झाली तर लवकरच सरकार स्थापन करू असं पवार म्हणाले

न्यू डेव्हलपमेंट बँकेचं विभागीय कार्यालय भारतात लवकर स्रु करावंए असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे ब्रासिलिया इथं ब्रिक्स व्यापार परिषद आणि न्यू डेव्हलपमेंट बँक यांच्याशी संवाद साधताना पंतप्रधानांनी सांगितलं कीए विभागीय कार्यालय लवकर सुरु झालं तरए आपल्या प्राधान्य क्षेत्रातील प्रकल्पांना चालना मिळेल जागतिक वाढीला चालना देण्यासाठी या बहपक्षीय वित्त संस्थेला संपूर्ण पाठिंबा देण्याची भारताची तयारी आहेए असं ते म्हणाले

सदस्य देशांमधला आर्थिक सद्भाव महत्त्वाचा आहेए असं ते म्हणाले न्यू डेव्हलपमेंट बँकेची उर्वरित दोन विभागीय कार्यालयं प्ढच्या वर्षी रशिया आणि भारतात स्रु करण्याचा प्रयत्न राहीलए असं ब्रिक्सच्या संय्क्त निवेदनात म्हटलं आहे संसदेचं हिवाळी आधिवेशन सोमवारपासून स्रु होत असून याच पार्श्वभूमीवर लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी उदया सर्व राजकीय पक्षांची बैठक बोलावली आहे लोकसभेचं कामकाज स्रळीत चालावं याकरता सर्व पक्षांनी पाठिंबा दयावाए याकरता लोकसभा सभापतींनी ही बैठक बोलावली आहे याच पार्श्वभूमीवर राज्यसभेचे अध्यक्ष एम व्यंकय्या नायड् यांनीही येत्या रविवारी सर्व राजकीय पक्षांची बैठक बोलावली आहे केंद्र सरकारच्या वतीनंही अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सर्व राजकीय पक्षांची बैठक बोलावली आहे

महाराष्ट्र लघ्उद्योग विकास महामंडळानं व्यवसाय स्लभतेच्याश माध्यामातून महाराष्ट्रातील उद्योग क्षेत्राच्या प्रगतीचं दर्शन घडविणारं प्रदर्शन साकारलं आहे

स्वातंत्र्यानंतर आदिवासी पर्यंत किती लाभ पोहोचला याचा सर्वांनी विचार करण्याची गरज आहे दारिद्रय रेषेखालील लोकसंख्येत सर्वात जास्त आदिवासी आहेत आदिवासींच्या सर्वकष विकासासाठी शिक्षण हे महत्त्वाचं माध्यम असून या समाजातील य्वकांना जाग़त करण्याची गरज असल्याचं प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी नागप्रात बिरसा मूंडा जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात केले याप्रसंगी गडचिरोलीचे आमदार धर्मरावबाबा आत्रामए उत्तर नागपूरचे आमदार नितीन राऊत उपस्थित होते शासकीय नोकरीतील आदिवासी जमातीचा अन्शेष भरून काढण्यासाठी केंद्र सरकारनं प्रयत्न करावे असंही त्यांनी सांगितलं चंद्रपूर जिल्ह्यानाजिक असलेल्या ताडोबा आणि वन्यजीव संपदेमुळं चंद्रपूरचा नावलौकिक राज्यासह देशात आहे परंतु मानव आणि प्राणी यांच्यातील संघांच्या घटना देखिल गेल्या काही काळापासून वाढू लागल्या आहेत

दरम्यान याविषयी वन विभाग देखील उपाययोजना करत आहे याविषयी अधिक माहिती देत आहेत आमचे चंद्रपूरचे प्रतिनिधी

वन्य प्राणी संरक्षण कायदे आणि अनेक नियमावली पाहता परिसरातील नागरिक सुरक्षा हतवल झाले असून यावर वनविभागाने कायम तोडगा काढावा अशी मागणी गावकऱ्यांकडून नेहमी होताना दिसते

या परिषदेचे उद्घाटन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ

परंत्र आज तसा भारत दिसत नाहीए असा खेद एस

भारत आणि बांगलादेश यांच्यात इंदूर इथं सूरु असलेल्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या आजच्या दुस या दिवशी भारताचा सलामीवीर मयंक अग्रवाल यानं दविशतक झळकावलं आहे

आजच्या द्रसऱ्या दिवशी भारताची निराशाजनक सुरूवात झाली चेतेश्वर पुजारा आणि विराट कोहली लवकर माघारी परतले

मयंक अप्रवालनं आपलं तक प्रूर्ण केलं कसोटी क्रिकेटमधील त्याचं हे तिसरं तकं ठरलं

मयंक अग्रवालनं मेहंदी हसंनच्या गोलंदाजीवर भाटकार लावून आपलं द्विशतकही पूर्ण केलं

मयंक अग्रवालनं या खेळीसह सर डॉन ब्रॅडमन याचा विक्रम मोडला कसोटीत सर्वाधिक जलद द्विशतक पूर्ण करणारा मयंक अग्रवाल दूसरा खेळाडू ठरला त्याने बारा डावांमध्ये दिशतक झळकावला तर ब्रॅंडमन यांना तेरा डाव खेळवे लागले होते